कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम ग्रामचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची ग्वाही

विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येणार

ग्रामीण आणि दुर्गम भागात उत्तम आरोग्य सोईस्रविधा प्रविण्यासाठी कृत्रिम बुद्धमत्तेचा वापर करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

चीनमध्ये ग्वांगझू इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन वल्ड दूरचं विजेतेपद पी

सिंधूनं पटकावलं कमी खचात अाधक उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम ग्रामचा उपक्रम रार्बावण्यात येत असून यामाध्यमातून अथसहाय्यासह बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असल्याची ग्रवाही सहकार आर्गाण वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशम्ख यांनी नागपूर इथं र्दिलां

त्यावेळी राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मागदशन करताना ते बोलत होते रेशीम शेतीला अथसहाय्य देण्यासंबंधी बोलतांना मंत्री देशमुख म्हणाले को नव्यानं रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना र्पाहल्या टप्प्यात शासनाकडून अथसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल तसंच ऊसाप्रमाणे रेशीम शेती करण्यास इच्छूक शेतकऱ्यांना सहकारां संस्था तसंच बँकांमाफत कज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केलो जाईल द्रसऱ्या वर्षापासून शेतकऱ्यांनी स्वतः सहभाग ध्यावा रेशीम शेतीचा पीक र्ववमा योजनेत समावेश करण्यासाठां प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगगतलं ऊस हे शाश्वत भाव देणारं पीक असलं तरी त्यापासून ामळणारं उत्पादन कमी असतं त्या तुलनेत रेशीम शेतीला लागणारा खच हा उत्पादनापेक्षा कमी असतो त्यामुळे रेशीम शेती करणारा प्रत्येक शेतकरों हा नफा र्ममळवतोच रेशीम र्आाण हातमाग महामंडळाच्या माध्यमातून रेशीम शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठो एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचं वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशम्ख यांनी सांगतलं कद्रीय राखीव पोोलस बल सीआरपीएफनं देशाची एकता आर्ाण अखंडता राखण्यासाठी महत्वपूण भूममका बजावली असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू यांनी म्हटलं आहे ग्रुग्राम इथं आज कादरपूर प्र्राशक्षण संस्थेत सीआरपीएफच्या राजपत्रित र्आधकाऱ्यांच्या दोक्षांत समारंभात ते बोलत होते

नक्षलग्रस्त भागातल्या युवकांना सीआरपीएफमध्ये भरती होण्यासाठी र्वावध संधी र्भानमाण केल्या जात असून यामुळे नक्षर्लावरोधी अर्भभयानात स्थानकांचा सहभाग वाढवण्यास मदत र्ममळेल असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले गेल्या चार वषात देशांतगत सुरक्षेची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारलो असल्याचं कद्रीय गृहमंत्री राजनाथ रासंह यांनी म्हटलं आहे

कायदा आर्गाण सुव्यवस्थेतही लक्षणीय सुधारणा झालो असल्याचं ते म्हणाले पर्याकस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाावरुद्ध कारवाई करण्यासाठी सीमा स्रक्षा बलाला पूण सूट र्दला असल्याचं त्यांनी सांगगतलं

पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकोय महर्ावद्यालयाच्या पारसरात र्आतदक्षता वभागाचा शुभारंभ श्री महाजन यांच्या हस्ते अमरावती इथं झाला त्यावेळी ते बोलत होते

सैौनक आाण ट्रेडमन पदासाठां भरती प्रक्रिया रार्बावण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश ग्रजरात केरळ र्तामळनाडू राजस्थान कनाटक र्आण गोवा त्याचप्रमाणे दादरा नगरहवेलो र्दिव दमण लक्षर्द्र्वप पोंडेचेरो इथल्या उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे

र्यावदभातील र्यासंचन प्रकल्प गतीनं पूण करण्यासाठां स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आलं आहे

त्यामुळं हे प्रकल्प मार्गा लागतील अशी मार्ाहती जलसंपदा मंत्री गिरोश महाजन यांनी र्दिलो अमरावतीच्या ावभागीय आय्क्त कायालयात अमरावती ावभागातील पाचहां जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा आर्ाण अन्शेष र्मिम्लनाबाबत बैठक घेण्यात आलो यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटोल आदो उपस्थित होते

महाजन म्हणाले को यावर्षा कमी पावसामुळं प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध आहे

त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज आहे येत्या काळात पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी प्रकल्पाच्या पाण्याचा वापर फक्त पपण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठां व्हावा

दोपक सावंत यांनी मुंबई इथं सांगितलं

ब्रिटनसोबत या उपक्रमासाठो सहकाय करण्यास आरोग्य ववभाग उत्सूक असून त्यामुळं महाराष्ट्र आर्मण ब्रिटन मधील संबंध दृढ होतील ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेकडून प्रेरणा घेऊन बाईक अम्ब्य्लन्सचा प्रकल्प महाराष्ट्रात रार्बावण्यात आला आहे या क्षेत्रात तंत्रज्ञानाचं प्ढचं पाऊल म्हणून कृत्रिम ब्रद्धिमत्तेचा वापर करून आरोग्य सेवांचं बळकटोकरण आर्ाण माता आर्ाण बालमृत्यू दर कमी करण्यासाठां प्रयत्न करणे आवश्यक आहे असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगतलं या उपक्रमाच्या र्पाहल्या टप्प्यात पाच कंपन्या सूचीबद्ध करण्यात आल्या असून फ्यूचर टेक फेस्टिवलमध्ये त्यांची घोषणा करण्यात आलो आहे चीनमधे ग्रवांगझू इथं झालेल्या जार्गातक बॅर्डामंटन महासंघाच्या वल्ड टूर फायनल स्पधत आज भारताच्या पी

भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉको स्पधचा अंगतम सामना आज बेल्जियम आर्आण नेदरलँड दरम्यान होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल

गोर्दादया जिल्हा पोलोस ावभाग आर्गण जिल्हा फ्टबॉल अर्सोसएशन यांच्या संय्क्त र्यावद्यमानं गोंदिया जिल्यात शहोद झालेल्या पोर्तलस जवानांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी राज्यस्तरीय फुटबॉल स्पधचं आयोजन करण्यात आलं यात नागपूरच्या यंग मुस्लिम फुटबॉल क्लबनं प्रथम पर्रारतोोषक पटकाावला

या प्रस्कार्रावतरण समारंभाला अखील भारतीय फूटबॉल संघाचे अध्यक्ष प्रफूल पटेल यांनी उपस्थित होते

राज्यात थंडीचा कडाका जाणवत असून संपूर्ण जनजीवनावर याचा परिणाम जाणवत असल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे गेल्या दोन दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली असून पारा बराच खाली गेला आहे त्यामुळं शहरासह ग्रामीण भागातही लोक शेकोट्यांभोवती बसलेले दिसत असून वातावरणात ध्रुकेही परिसले आहेत साहित्याला आज वेगळी दिशा देण्याची वेळ आली आहे साहित्याला वैज्ञानिक दृष्टी दिली जावी असं परखड मत सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी मिर्झा बेग यांनी केलं त्यांच्या हस्ते आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत एक दिवसीय अभिनव भारत साहित्य संमेलनाचं नागपूर इथं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते साहित्यिकांनी काहीतरी वेगळं लिहिलं पाहिजे तसंच मराठी भाषेचं संरक्षण झालं पाहिजे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं हे संमेलन महाल स्थित राष्ट्रीय वाचनालयानं आयोजित केलं होतं

या संमेलनाचे प्रमुख अतिथी श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी इलेक्ट्रॉनिक आणि कम्प्यूटर युगात आपण कितीही पुढं गेलो तर वाचाल तर वाचाल हा मंत्र न विसरण्याचं आवाहन यावेळी केलं